यांचं स्पष्टीकरण क्पोषण निर्म्लनासाठी भारतीय पोषण कृषी कोषाची स्थापना करण्यात येणार

बाजाराचं नियोजन करावं विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सर्वे यांचं प्रतिपादन दहावी बारावीच्या परिक्षांच वेळापत्रक जाहीर

राज्यात सता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम असून शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस आणि कांग्रेस पक्ष यांच्यात चर्चात्मक भेटींना वेग आला आहे आज राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन विविध मुदयांवर चर्चा केली दरम्यान आघाडीतल्या मित्र पक्षांना नाराज करता येणार नसल्याचं स्चक वक्तव्य शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत केलं या भेटीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तिन्ही पक्षांमध्ये एकसूत्री कार्यक्रमासाठी संमन्वय समितीची बैठक झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलं कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस या दोन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते भेटून एकूण परिस्थितीवर सविस्तर उहापोह करतील असं त्यांनी सांगितलं संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ झाला कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी संसदेच्या दोन्ही सदनातल्या दिवंगत विद्यमान तसंच माजी सदस्यांना श्रदधांजली अर्पण करण्यात आली राज्यसभेत सभापती व्यंकय्या नायड् यांनी सदनातले दिवंगत सदस्य अरुण जेटली जगन्नाथ मिश्रा राम जेठमलानी ग्रुदास दासग्प्ता यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली प्रस्ताव मांडला सदनानं या सर्वांना दोन मिनिटं मौन पाळून श्रदधांजली अर्पण केली विरोधी पक्षनेते ग्लाम नबी आझाद राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओ ब्रायन समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव भारतीय रिपब्लीनकन पक्षाचे राज्यमंत्री रामदास आठवले शिवसेनेचे संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर सदस्यांनी दिवंगत खासदारांच्या आठवणीला तसंच त्यांच्या कार्याला उजाळा दिला त्यानंतर सभापती व्यंकय्या नायड् यांनी सदनाचं कामकाज द्पारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेत साताऱ्याचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह इतरही नवनिर्वाचित खासदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली त्यानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या माजी सदस्य स्षमा स्वराज यांच्यासह इतर दिवंगत सदस्यांना श्रदधांजलीचा प्रस्ताव मांडला सर्व सदस्यांनी दिवंगत खासदारांना मौन पाळून श्रदधांजली अर्पण केली त्यानंतर अध्यक्षांनी प्रश्नोतराचा तास प्कारला मात्र विरोधी पक्षांच्या सदस्यांनी नॅशनल कौन्फ्रेन्सचे नेते फारुख अब्द्रल्ला यांच्यावरील कथित प्रतिबंधावरून घोषणाबाजी स्रू केली या गदारोळातच अध्यक्षांनी सदनाचं प्रश्नोतराच्या तासाचं कामकाज स्रू ठेवलं शून्य प्रहरापूर्वी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी काश्मीरचा म्द्दा मांडत अब्द्लला यांच्यावरचे कथित प्रतिबंध हटवण्याची मागणी केली महाराष्ट्रात झालेला अवकाळी पाऊस ही नैसर्गिक आपती म्हणून जाहीर करण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे शिवसेना खासदारांनी आज सकाळी संसद परिसरात या मागणीसाठी निदर्शनं केली खासदार संजय राऊत अरविंद सावंत यांच्यासह शिवसेनेचे सर्वच खासदार हाती फलक घेऊन निदर्शनात सहभागी झाले होते

भारतीय जनता पार्टीनं राज्यातील सतेतील य्ती मोडल्याचं आज अधिकृतपणे जाहीर केलं बहन्मंबई महापौर निवडणुक न लढवण्याचा निर्णयही भाजपानं घेतला आहे

आमदार फुटीच्या भीतीमुळेच भाजप पुन्हा आमचेच सरकार बनेल असे वक्तव्य करीत असल्याचे काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी केले आहे यवतमाळमध्ये बोलताना ठाकरे म्हणाले की भाजप मधील आमदार आणि अपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही संपर्कात आहे भाजप आमदारांमध्ये चलबिचल स्रू आहे ही स्थिती लक्षात आल्याने भाजप नेत्यांमध्ये भय निर्माण झाले असून ते संख्याबळ नसतानाही पुन्हा आपलेच सरकार बनेल असा रेटा लावीत आहे संख्याबळ असेल तर ते राज्यपालांकडे सतास्थापनेचा दावा का करीत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला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

उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला माजी पंतप्रधान मनमोहन सिंग इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते आधीचे सरन्यायाधीश रंजन गोगोई हे काल निवृत झाले

बह क्षेत्रिय समन्वयाच्या माध्यमातून देशभरातील महिला आणि बालकांमधील क्पोषणाचं प्रमाण कमी करणं हा या कोषाचा उद्देश आहे बिल आणि मिलींडा गेट्स प्रतिष्ठानाच्या सकहार्यानं हा कोष तयार करण्यात आला आहे क्पोषणाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी कृषी आणि आहार क्षेत्रानं एकत्रितपणे काम करण्याच्या गरजेवर महिला आणि बाल कल्याण विकासमंत्री स्मृती इरानी यांनी भर दिला नवी दिल्ली इथं आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या कुपोषण पेयजलाची उपलब्धता आणि स्वच्छता या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारनं कौत्कास्पद कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगालाच क्पोषणाची समस्या भेडसावत असल्याचं प्रख्यात समाजसेवक आणि मायक्रोसाफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितलं बहतांश वेळा पाच वर्षाखालील बालकांच्या मृत्यूचं कारण क्पोषण असल्याचं गेट्स यांनी सांगितलं भारतातील राष्ट्रीय पोषण आहार अभियानाम्ळे क्पोषणाच्या उच्चाटनासाठी नवीन ऊर्जा मिळाल्याचं ते म्हणाले हरित क्रांतीचे जनक डॉ

स्वामीनाथन यांनी भारताला पोषण स्रक्षीत करण्याच्या उद्देशानं पाच कलमी कृती आराखड्याला अधोरेखीत केलं शासनाच्या निम्न वर्धा प्रकल्तपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी त्यांची आर्थिक उन्नती करून घ्यावी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतक यांनी संघटन करून पाण्याचे पिकाचे आणि बाजाराचे नियोजन केल्यास शेतकऱ्यांचा शेतमाल घेण्यासाठी कोणताही देश वा आंतरराष्ट्रीय कंपनी त्मच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सर्वे यांनी केले महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंती निमित्त विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत निम्न वर्धा प्रकल्प आणि मंबई विदयापीठाचे अर्थशास्त्र तसंच सार्वजनिक धोरण संस्था यांचे संयुक्त विदयमाने पाणी व्यवस्थापन आणि सहभागी सिंचन व्यवस्थापन या विषयावर पाणीवापर संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते

त्यामुळे ज्या ठिकाणी धरणे भरलेली आहेत तेथील शेतकरी सर्वात श्रीमंत आहे असे ते म्हणाले नागप्र महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडण्कीसाठी भारतीय जनता पार्टीतर्फे संदीप जोशी तसंच कांग्रेस पक्षातर्फे हर्षला साबळे आणि बहजन समाज पक्षाच्या वतीनं मोहम्मद इब्राहीम यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केले तर उपमहापौर पदासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मनिषा कोठे कांग्रेसतर्फे दिनेश्वर पेठे आणि बहजन समाज पक्षाच्या मंगला लांजेवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले

अकोला महानगरपालिकेसाठीच्या महापौर पदासाठी भाजपच्या अर्चना म्हैसने अनुराधा नावकार यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला तर उपमहापौर पदासाठी भाजपचे राजेंद्र गिरी आणि दीपक मानवानी यांनी दाखल नामांकन अर्ज दाखल केला

महाराष्ट्र राज्य आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्णे म्ंबई नागप्र औरंगाबाद कोल्हाप्र अमरावती नाशिक लात्र आणि कोकण या विभागीय मंडळांच्या वतीने इयता दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे तसेच परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविदयालयांना प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाकड्रन सांगण्यात आले आहे